आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली

द्रवरुप प्राणवायू प्रकल्प उभारण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला आदेश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली ते म्हणाले

ऑक्सीजनची डिमांड खुप वाढली आहे त्यामुळे लिक्वीड ऑक्सिजनचे फ्लॅंट प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये टाकलेच पाहीजे असं आम्ही बंधनकारक केलेलं आहे आणि सर्व जिल्ह्यांमध्ये या पद्धतीचे फ्लॅंट टाकल्या जाण्याच्या दृष्टीकोनातून जालना पॅटर्न राबवलं जाणार आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतली लुबाडणूक टाळण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्याबरोबर या योजनेबाबत अधिकाधिक जनजागृती करण्यात येणार असल्याचंही आरोग्य मंत्र्यांनी यावेळी सांगितलं महापालिका क्षेत्रांत आयुक्तांनी तर इतर भागात जिल्हाधिकाऱ्यांनी दररोज पाच रुग्णालयांची तपासणी करावी असे आदेश देण्यात आले असल्याचंही ते म्हणाले

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत स्वायत्त संघटन असलेल्या राष्ट्रीय परिक्षा संस्थेनं नीटसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेवर अधिक भर देण्यात आला आहे त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात येताना मास्क हँडग्लोज सॅनिटायजर स्वतची पारदर्शक पाण्याची बाटली सोबत ठेवावी परीक्षा केंद्रात प्रवेश करतांना किमान सहा फुटाचे एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं आदी सूचना देण्यात आल्या आहेत मराठवाड्यात औरंगाबाद लातूर आणि नांदेड याठिकाणी नीट परीक्षा केंद्र आहेत कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी दक्षता घेऊन परीक्षा देण्याचं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केलं आहे जिल्हा प्रशासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं तंतोतंत पालन करावं असं ते म्हणाले

या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना विषाणू संसर्ग तपासणी करून घेण्याचं आवाहन भ्जबळ यांनी केलं आहे हे कार्यालय एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णयही विभागानं घेतला आहे

त्यामुळे यातले काही खटले त्यांच्या स्वरुपान्सार मध्यस्थीच्या मार्गानं सोडवण्याची गरज सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी व्यक्त केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर भान्मती यांनी लिहिलेल्या प्रस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभात ते काल नवी दिल्लीत बोलत होते प्रलंबित राहिलेल्या या बऱ्याच प्रकरणांपैकी काही प्रकरणात खटला दाखल होण्याच्या आधी तर काही प्रकरणात खटला दाखल झाल्यानंतर सुद्धा मध्यस्थी करुन परस्पर सहमतीनं मार्ग काढता येऊ शकतो असं सरन्यायाधीशांनी म्हटल आहे

आपण दाऊद इब्राहिम गँगचा सदस्य असल्याचा दावा पलाशनं धमकी देताना केला होता असं एटीएसनं म्हटलं आहे

दुबईहून घेतलेल्या आंतरराष्ट्रीय सिम कार्डचा वापर करुन पलाशनं हे द्रध्वनी केले असं सांगत हे कॉल केलेलं उपकरणही जप्त केल्याची माहिती एटीएसनं काल दिली

या सर्व गाड्या आरक्षित असून प्रवासाच्या आधी प्रवाशांची ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करणं सामाजिक अंतर राखणं यासारखे नियम पाळले जात आहेत याअंतर्गत परभणी हैदराबाद परभणी ही विशेष रेल्वेही कालपासून सुरु झाली ही गाडी परभणी इथून रोज रात्री साडेदहा वाजता सुटेल आणि नांदेडमार्गे हैदराबाद इथं दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे सात वाजता पोहोचणार आहे पूर्णपणे आरक्षित या गाडीला पूर्णा नांदेड मुदखेड निझामाबाद कामारेड्डी सिकंदराबाद या रेल्वे स्थानकांवर जाताना आणि येताना दोन्ही बाजूच्या प्रवासात थांबा असेल असं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे

नागरिकांनी मास्क लावूनच घराबाहेर पडावं रस्त्यावर थुंकू नये आणि रस्त्यावर कचरा टाकू नयं असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे

यावेळी राज्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते संजयक्रमार यांनी काल नाथसागर धरणालाही भेट दिली यावेळी त्यांनी धरणाचा पाणीसाठा तसंच इतर माहिती त्यांनी जाणून घेतली

सर्वजण औरंगाबाद शहरातील रहिवासी असल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांनी दिली आहे

या शिवारात अवैधरित्या गांजाची शेती केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून अनेक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये लातूर शहरात रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होण्यामध्ये अडचणी जाणवत असल्याचं महापौरांनी म्हटलं आहे ऑक्सिजनची वाढती गरज पाहता वैद्यकीय उपचार करिताच ऑक्सिजन प्रवठा बंधनकारक करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकूशराव पाटील यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मराठा यूवक यूवतींमध्ये या स्थगितीमुळे अस्वस्थता असल्याचं ते म्हणाले

सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार सांगूनही पुलाची द्रुस्ती न केल्यानं ही दूर्घटना घडल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही हानी झालेली नाही प्रलाअभावी होणारी गैरसोय लक्षात घेता याठिकाणी लवकरात लवकर नवीन प्रल उभारण्याची मागणी खापरदेव हिवरा भार्डी एकलहेरा ग्रामस्थांनी केली आहे

कोंडविलकर यांनी मुंबई आणि कोकणातल्या पीडित कामगार वर्गाची होरपळ लेखनातून मांडली होती मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे ही त्यांची गाजलेली कादंबरी त्याचबरोबर अजून उजाडायचे आहे एक होती कातळवाडी घालीन लोटांगण निर्मळ भूमिपुत्र आदी पुस्तकंही त्यांनी लिहिली होती जेष्ठ समाजवादी नेते नांदेड एज्युकेशन सोसायटीचे माजी उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील यांचं काल रात्री उशीरा नांदेड इथं निधन झालं

मराठवाडा जनता विकास परीषदेचे ते सदस्य होते नांदेडमधून विधानसभेची निवडणूक त्यांनी जनता दलाच्या तिकीटावर लढवली होती त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी साडेदहा वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

प्रसिद्ध संगीतकार अरुण पौंडवाल आणि गायिका अनुराधा पौंडवाल यांचे पुत्र असलेले आदित्य बालपणापासून संगीत क्षेत्रात कार्यरत होते नवाजुद्दिन सिद्धिकी अभिनीत ठाकरे चित्रपटातलं साहेब तू हे आदित्य यांचं संगीत संयोजन असलेलं गाणं विशेष प्रसिद्ध आहे गेल्या काही दिवसांपासून ते मूत्रपिंडाच्या आजारानं त्रस्त होते उपचारादरम्यान काल त्यांचं निधन झालं आदित्य यांच्या निधनाबद्दल चित्रपटसृष्टी तसंच संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे

व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ काळे आणि औरंगाबाद मालवाहतूक संघटनेचे अध्यक्ष फय्याज खान तसंच अन्य पदाधिकाऱ्यांनी यावेळी खड्यांना फुलं अर्पण केली तसंच महापालिका प्रशासनाच्या निषेधाचे फलक झळकावले हा रस्ता तत्काळ द्रुस्त करावा या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेला पत्र व्यवहार केला असून निवेदनही देण्यात आलं असल्याचं फय्याज खान यांनी यावेळी सांगितलं

लोकनेते आर

वाणी व्यायाम शाळा स्मशानभूमी सुशोभीकरण आणि सिमेंट रस्ते बांधकाम अण्णाभाऊ साठे समाज मंदीर बांधकाम आदी कामांचा यात समावेश आहे आमदार अंबादास दानवे आमदार रमेश बोरनारे यावेळी उपस्थित होते

औसा इथं काल ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत महावितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या तातडीनं सोडवण्याची सूचना केली

या प्रकाराकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन या विक्रेत्यांवर वेळीच आवर घालण्याची मागणी युवा सेनेनं केली आहे